अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली

राज्याच्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी राज्याचे कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी केली आहे ते काल नवी दिल्ली इथं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या परिषदेत बोलत होते

राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी एकात्मिक शेतकरी कल्याण योजना राबवली जाणार असल्याचं बोंडे यांनी सांगितलं कर्नाटकात निर्माण झालेला राजकीय तिढा आता आणखी वाढला आहे एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारला पाठिंबा देणा या एच नागेश आणि आर शंकर या दोन अपक्ष आमदारांनी आता पाठिंबा काढून घेतला आहे

त्यांनी भाजपाला पाठिंबाही जाहीर केला आहे

सरकारनं बहमत गमावलं असल्यानं कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे दरम्यान या सर्व आमदारांना आता पुण्याला नेलं असुन तिथून त्यांना गोव्यात हलवलं जाणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पहिला उपात्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे मँचेस्टर धिं दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल दुसरा उपांत्य सामना उलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या गुरुवारी बर्मिंगहॅम िं होणार आहे अंतिम सामना येत्या रविवारी लंडन शिं होईल काल रात्री मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित रहावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे मुंबईत कुठेही पाणी साठल्याचं वृत्त नसल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे